राज्यात काही जिल्ह्यांमध्ये या संसर्गाच्या रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा पोलिस प्रमुख यांची काल द्रदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे मुख्य सचिव संजय कुमार तसंच कृती दलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते जनतेनं मास्क वापरावा गर्दी टाळावी अन्यथा पुन्हा एकदा टाळेबंदीला सामोरं जावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले सार्वजनिक कार्यक्रम सभा विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवतानाच मास्क वापरणं बंधनकारक आहे जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले गेल्या काही महिन्यांमध्ये या संसर्गाच्या रुग्णसंख्येत घट आल्यानं नागरिकांमध्ये बेफिकिरी आली त्यामुळे प्रतिबंधासाठीच्या सुचनांचं पालन होताना दिसत नाही लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका नियमांची कडक अंमलबजावणी करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाण्शी संबंधित नियमांचं पालन होताना दिसत नसल्यामुळे आंदोलनं सभा मिरवणुका यांना परवानगी देऊ नये विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेच पालन केलं जातं का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे तसंच ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे तिथं प्रतिबंधित क्षेत्रं करायची तयारी ठेवावी अशी सूचना त्यांनी केली राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

ते काल मुंबईत या संदर्भात आयोजित एका बैठकीत बोलत होते मदर डेअरीनं नागपूर इथं पाच लाख लिटर दृध संकलन करून त्याद्वारे दुधाची विविध उत्पादनं तयार करावीत आणि यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं

अहमदनगर इथे आर

पाटील सुंदर ग्राम योजनेअंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना चाळीस लाख रुपये तर तालुका स्तरावर प्रस्कार प्राप्त ग्रामपचायतींना दहा लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जातं

वसतीग्रहाची इमारत नऊ मजली असेल आणि याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु तसंच यात इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी सांगितलं महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे

परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भारतीय जनता पक्षाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि बारा व्यक्तींचा यात समावेश होता हे समोर आल्याचं त्यांनी काल मुंबईत सांगितलं भारतीय जनता पक्षानं देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून या पक्षाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि बारा जणांविरुद्ध तात्काळ कारवाई करा अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली औरंगाबाद जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध वेरूळ इथल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजी राजे भोसले गढीच्या दुरूस्ती आणि संवर्धनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं देशमुख यांनी काल वेरुळ इथं मालोजी राजे भोसले गढीला भेट दिली आणि शहाजी राजे भोसले स्मारकाची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या प्राचीन मंदिरांचं संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी एक महत्वपूर्ण योजना राज्य शासन राबवणार असल्याचं ते म्हणाले यामध्ये औरंगाबादनजीक सातारा इथलं खंडोबा मंदीर बीड इथलं कंकालेश्वर मंदीर तुळजापूर इथलं तुळजाभवानी मातेचं मंदीर नांदेड जिल्ह्यात नायगाव इथलं नुसिंह मंदीर आणि माहूर इथल्या रेणुका माता मंदीराचा समावेश असल्याच देशमुख यांनी सांगितलं

शिंगणे यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आपली प्रकृती उत्तम असून संसर्गावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पालम शहर पाणीप्रवठा योजनेच्या भूमीपूजन समारंभात ते काल बोलत होते पालम तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचं ते म्हणाले

राज्य पातळीवरील क्रिकेटपटू संदीप पंडित कृषी क्षेत्रात आध्निक शेतीचे प्रस्कर्ते मध्कर पानपट्टे सामाजिक कार्यकर्ते शेख सुभान अली आणि शैक्षणिक क्षेत्रातले कार्यकर्ते शिवाजी कोटकर यांना हे पुरस्कार घोषित झाले आहे

काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाबत असून आरोग्य विभागानंही कोरोना विषाणूशी संबंधित तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध आजवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे

भारताकडून अक्षर पटेलनं पाच रविचंद्रन अश्विनं तीन तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले

अष्टपैलू कामगिरी बजावणारा आर अश्विन समानावीर पुरस्काराचा मानकरी ठरला या विजयाबरोबरचं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक एक अशी बरोबरी केली आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या योजनेचा प्रारंभ झाला हे पथक पुढील दहा दिवस जिल्ह्यात अभियान राबवणार आहे

या संदर्भात कृती होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली

तालुक्यातल्या पाच महसुल मंडळांपैकी चार मंडळांतल्या शेतीचं अतिवृष्टीनं नुकसान झालं आहे ताल्क्यातल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी निवेदनं देऊनही प्रशासनानं कार्यवाही केली नसल्यामुळे हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे

ब्रेक निकामी झाल्यान हा अपघात झाला केंद्र शासनानं दिव्यांगांसह गरजू गोरगरीब तळागाळातील माणसाच्या वेदना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध योजना सुरू करून प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळवून दिला असल्याचं भारतीय जनता पक्षाचे आमदार रमेश कराड यांनी म्हटलं आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप करताना ते काल बोलत होते

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अनेकांना नोकरीला मुकावं लागल्यामुळं त्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे नागपूर पुणे मुबई अमरावती आदी ठिकाणांहून चाळीसहून अधिक कंपन्यांचा यात सहभाग आहे याद्वारे एक हजारपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं गोंदिया पोलिसांनी सांगितलं

विरोधक राठोड यांची नाहक बदनामी करत असल्याचं सांगत मोर्चेकऱ्यांनी विरोधकांचा यावेळी निषेध केला